गिलानी याने एक पत्र तसंच चित्रफितीतून हा निर्णय जाहीर केला त्याच्या या निर्णयामागे असलेल्या कारणांमध्ये संघटनेत नेतृत्वाविरोधात बंडखोरी हे प्रमुख कारण असल्याचं पीटीआयच्या व्रत्तात म्हटलं आहे

काल रात्री झालेल्या मुसळधार पावसानं या बंधाऱ्यातलं पाणी गावात शिरलं तसंच मुंबई आग्रा महामार्गावर वाहात असल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे

गेल्या तेवीस दिवसांपासून पेट्रोल डिझेलच्या दरात सातत्याने वाढ होत आहे